सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पदाचा कार्यभार संपल्यानंतर म्हणजेच अठरा नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद बोबडे हे शपथ घेणार आहेत त्यांचा या पदाचा कार्यकाळ सतरा महिण्यांचा असणार आहे त्यांच्या नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून लवकरच याबाबत औपचारिक अधिसूचना जारी केली जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे

अरब न्यूज या दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी यासंदर्भात मतं नोंदवली आहेत सौदी अरबमध्ये सुमारे सहव्वीस लाख भारतीय राहतात त्यांनी या देशाला आपलं दसरं निवासस्थान ठरवून विकास आणि वाढीमध्ये योगदान दिलं असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे पंतप्रधान सौदी अरबच्या दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्यात नागरी हवाई वाहतूक सुरक्षा संरक्षण पायाभूत सुविधा आणि अपारंपरिक उर्जा क्षेत्रासह विविध क्षेत्रांशी संबंधित किमान बारा करार होण्याची अपेक्षा आहे

समावेशक व्रद्धी आणि शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सीएसआरच्या क्षेत्रात खासगी क्षेत्राकडून चालवल्या जाणाऱ्या चांगल्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हे पुरस्कार देण्यात येतात ऐंशीवर्षांहन अधिक वय असणारे नागरिक तसंच दिव्यांग व्यक्ती यांना यापुढं टपालाद्वारे मतपत्रिका पाठवून मतदान करता येणार आहे प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं की टपालाद्वारे मतदान करायचं हा पर्याय निवडण्याचं त्यांना स्वांतत्र्य असून हा पर्याय निवडल्यास त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे मतदान करता येईल निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयानं निवडणूक विषयक नियमात ही सुधारणा केली आहे भारतीय रेल्वेत दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या जागा त्या जागांसाठी दिव्यांगतेच्या प्रमाणाबाबतच्या नमूद निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र उमेदवारांना घेऊन लवकरच भरल्या जाणार आहेत यानंतरही रिक्त राहिलेल्या जागांवर इतर दिव्यांगतेच्या निकषात न बसणाऱ्या कोणत्याही व्यक्तींची नियुक्ती केली जाणार नाही असंही रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे अशा सर्व जागा पुढच्या वेळच्या कर्मचारी भरतीच्या अधिसूचनेत ग्रहीत धरल्या जातील असंही प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केलं आहे

शिवसेनेकडून सत्तेमध्ये पन्नास टक्के भागीदारी देण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं हा दावा केला आहे आपल्याकडे असलेल्या संख्याबळाची शिवसेनेला कल्पना आहे असं त्यांनी सांगितलं नव्या सरकारमध्येही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील असं त्यांनी स्पष्ट केल अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा मतदार संघाचे आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे पाठिंब्याचं पत्र गडाख यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर केलं भाजपच्या दोन बंडखोर आमदारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे गोंदियाचे विनोद अग्रवाल आणि उरणचे महेश बालदी यांनी आज आपला पाठिंबा जाहीर केला नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याच्या सुचना तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना दिल्या आहेत त्यांनी नांदेड तालुक्यातील सावंगी पुयणी वाडी बुद्र्क चिखली आदी गावांना भेटी देऊन पाहणी केली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून दिला जाईल असं कल्याणकर यांनी यावेळी सांगितलं दरम्यान नांदेड जिल्ह्यात पिकांचं मोठ नुकसान झालं असून पीक विमा कंपनीनं पिकाच्या सरसकट न्कसानीचे अहवाल तत्काळ सादर करावेत अन्यथा पीक विमा कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा कृषी परिषदेचे अध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिला आहे